क्रोएशिया फिफा फूटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील महीला बचत गटांसोबत संवाद साधणार आहेत दारूबंदीसाठी काम करणारे गट बिहार मधील मका उत्पादक गट छत्तीसगडमधील वीट उत्पादक गट अशा विविध राज्यातील काही गटांशी थेट संवाद साधून पंतप्रधान त्यांच्या अडचणी अपेक्षा तसेच त्यांना मिळालेल्या संधीमुळे त्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम इत्यादी बाबी जाणून घेणार आहेत दूरदर्शन वाहिनी आणि एनआयसीवर वेबकास्टद्वारे हा संवाद पाहता येणार आहे कृषी विकास नीती देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी राज्य शासनांनी अल्प खर्चाच्या नैसर्गिक शेती योजनांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे विविध राज्यांचे क्रषी सचिव क्रषी विज्ञान केंद्र आणि क्रषी विद्यापीठ प्रतिनिधींच्या परिषदेत बोलताना राजीव कुमार यांनी हे आवाहन केल्याचं प्ण्यातील कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलं

विधिमंडळ विधान सभेत काल नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा गाजला या मुद्दावरून विरोधकांसह शिवेसेनेनं सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली तसच राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला यामुळे झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहक्रव करण्यात आलं

विधी मंडळाच्या कालच्या कामकाजाबाबतचा हा वृत्तांत

राज्यात अवैध वाळ उपसा रोखण्यासाठी ड्रोनच्या सहाय्यानं चित्रिकरण करण्याबाबत शासन विचार करत आहे

छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचं शासनातर्फे स्मारक उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही त्या व्यक्तींवर बंधनं आणली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा नक्षलवाद्यांशी थेट संबंध असल्याचे ठोस प्रावे सापडल्यानंतरच या व्यक्तींना अटक करण्यात आली याप्रकरणी पोलीस निश्चित कालावधीत आरोपपत्र दाखल करतील अशी माहिती मुख्य मंत्र्यांनी दिली अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय माहिती तंत्रज्ञान संचालनालयात समाविष्ट करुन स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान विभाग निर्माण करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं

टँकर पुणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्यानं विभागातील टँकरच्या संख्येत कमालीची घट झाली आहे

सर्वाधिक टँकर सांगली जिल्ह्यात सुरु होते मात्र पुरेशा पावसामुळं सांगलीतील सर्व टँकर बंद झाले आहेत विभागीय आयुक्त कार्यालयानं काल ही माहिती दिली

ज्येष्ठ नागरिकांना महानगरपालिका नगरपालिकेच्या करात सवलत मिळणार असून निवासी अनिवासी संकुलात वृद्धाश्रमासाठी अतिरिक्त एफएसआय मिळणार आहे अंत्योदय योजनेतील प्राधान्यानं शिधा उपलब्ध करुन दिला जाईल

दहा ज्लै रोजी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात शासनाच्या या निर्णयाची माहिती दिली होती असेही बडोले यांनी नमूद केले लातूर लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना सोयाबीनची बनावट बियाणे देण्यात आल्याचा आरोप मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर यांनी काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत केला

ही नुकसान भरपाई संबंधीत कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिली जावी आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही तळेकर यांनी केली आहे

राज्य निवडण्क आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे

व्हॉट्सऍप या समाज माध्यमावर ही अफवा पसरवणारी चित्रफित पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

दुध प्रश्नाचं स्वरूप पाहता सरकारचा हा उपाय अत्यंत निराशाजनक आणि तोकडा आहे असं संघर्ष समितीनं म्हटलं आहे बुलडाणा पिकांवर कीटक नाशक औषधांची फवारणी करताना आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी केलं आहे फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्याने कोणतीही दुर्घटना होऊ शकते त्यामुळे तणनाशक फवारताना दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत फिफा जागतिक फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत काल मास्को इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत प्रथमच या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे पाच कसोटी सामने देखील खेळले जाणार असून पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्व करंडकाची पूर्व तयारी करण्याची संधी यानिमित्ताने भारतीय संघाला मिळाली आहे

मात्र राज्यात सर्वत्र वरुणराजाची क्रपा दिसत आहे

पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला उपनगरी रेल्वे मार्गावर साचलेलं पाणी ओसरू लागल्यामुळे रेल्वे सेवा हळू हळू सुरळीत झाली तथापि मान्सूनचे ढग राज्यभर पसरलेले दिसत आहेत सिंधुदुर्गमध्ये काल पावसाचा जोर होता जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत

त्याचबरोबर अपेक्षित पाऊस पडल्याने पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत

यामुळं बळीराजासह सर्वच चिंतातूर झाले आहेत